यामुळे सरपंचांची निवड आता पुन्हा ग्राम पंचायत सदस्यांमधून करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तत्प्र्वी विधानसभेचं कामकाज विरोधी पक्ष सदस्यांच्या गोंधळानंतर पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर व्हावी तसंच महिला सुरक्षेवर तातडीनं चर्चा व्हावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनविस यांनी यावेळी केली या मुददांवर आज संध्याकाळी राज्यपालांची भैट घेणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली अधिवेशन स्रू होण्याआधी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफी आणि महिला स्रक्षेच्या म्ददांवर निदर्शनं केली जलय्क्त शिवार योजनेला म्दतवाढ नं देता ही योजना बंद करण्यात आली आहे का असा प्रश्न शेकापचे जयंत पाटील यांनी विचारला होता

त्यामुळे ही योजना बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं स्पष्ट केलं

जलय्क्त शिवार योजनेचं नाव बदलून या योजनेची कामं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश शासनानं दिलेले नाहीत असं गडाख यांनी स्पष्ट केलं राज्य शासनानं शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची महाराष्ट्राच्या संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी केलेली नेमणूक रद्द केली आहे तसंच आमदार रविंद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य समन्वयक म्हणून केलेली नेमणूकही रदद केली आहे या दोघांनीही पद स्वीकारण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती त्याम्ळे हा निर्णय घेण्यात आला आहे शासन निर्णयात नेमणूक रदद करण्याचं क्ठलंही कारण दिलं गेलं नाही राज्य सरकार शेतक यांची फसवण्क करत असल्याचं सांगत भाजपानं आज मंंबईसह राज्यभरात निषेध व्यक्त केला म्ंबईत आझाद मैदानात निषेध करणा या जमावाचं नेतृत्व विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी केलं यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह स्धीर म्नगंटीवार आशिष शेलार गिरीश महाजन आदी भाजपानेते उपस्थित होते

ही शेतक यांची फसवणूक आहे असं फडनवीस यांनी यावेळी सांगितलं त्यानंतर फडनवीस यांनी राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि कर्जमाफीसंदर्भात शेतक यांनी शासनाला लिहिलेली निषेधाची पत्रं राज्यपालांना दिली त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना फडनवीस यांनी सांगितलं की शेतकरी कर्जमाफीचा म्द्दा आणि सरपंच निवडीसंदर्भातलं विधेयक सरकारनं घाईनं मंजूर केल्याबाबत राज्यपालांकडे निवेदन दिलं आहे शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीनं राज्यभरात आज धरणं आंदोलन करण्यात आलं नवी मुंबई शाखेच्या वतीनं तूर्भे इथल्या सर्कल तहसीलदार कार्यालय इथं काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या प्रमाणात पदाधिकारी नगरसेवक सहभागी झाले होते पालघर जिल्ह्यात नारळावर पांढरी माशी किडीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याबाबत कार्यवाही झालेली नसल्याच्या निषेधार्थ मच्छीमारांची बिकट परिस्थिती लक्षात घेता ताबडतोब दृष्काळ जाहीर करावा अशी मागणी करताना भाजपनं धरणं आंदोलन केलं ध्ळे जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारने शेतकरी महिला तरुण आणि सर्वसामान्य नागरीकांची घोर फसवण्क चालवली असल्याचा आरोप करत आज भाजपानं जिल्ह्याभरात धरणं आंदोलन करत जोरदार निदर्शेनं केली ध्ळे जिल्ह्यात एकाच वेळी पाच ठिकाणी धरणं आंदोलन करण्यात आलं जालना जिल्ह्यातही भाजपच्यावतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं धरणे आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करा महिलांवरील वाढते अत्याचार रोखा विजेचे भरनियमन बंद करा अशा मागण्यांच निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं अहमदनगर जिल्ह्यातही भाजपाचा विश्वासघात करून काँग्रेस राष्ट्वादी बरोबर सता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतक यांचा विश्वासघात केला आहे असं सांगत आज भाजपच्या वतीनं एल्गार आंदोलन आयोजित करण्यात आलं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सर्व तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करून विश्वास घातकी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार बददल रोष व्यक्त केला नाशिक आणि यवतमाळ तसंच रत्नागिरी जिल्ह्यातही आंदोलन करण्यात आलं शिवसेना प्रम्ख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदूत्ववाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पृन्हा एकदा भारतीय जनता पक्षाबरोबर यृती करावी असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज कोल्हाप्रात केलं

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा भाग असलेल्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाला काल सर्व जिल्ह्यात स्रुवात झाली

पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातल्या सोनांबे आणि चांदोरी या दोन गावांमधील शेतक यांना या योजनेचा लाभ होणार आहे

नांदेड जिल्ह्याच्या अर्धाप्र ताल्क्यात कामठा ब्द्र्क इथ काल या योजनेची पहिली लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आली

बुलडाणा तालुक्यातल्या साखळी बुद्रुक आणि जळगांव जामोद ताल्क्यात स्नगांव इथून या योजनेचा प्रारंभ करण्यात आला

पायाभूत स्विधांचा विकास अशा मर्यादित दृष्टीकोनातून विमानतळांच्या विकासाकडे न पाहता त्या परिसरातील पर्यटन उदयोग शहरविकासाला चालना कशी मिळेल ही दूरदृष्टी ठेवली पाहिजे शिर्डीची अध्यात्मिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन तिथल्या विमानतळ टर्मिनस इमारतीचे विस्तारीकरण संकल्पनाधारित पदधतीनं करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक म्ख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झाली त्यावेळी ते बोलत होते शिर्डी विमानतळाच्या विकासाम्ळं तिथल्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे शिर्डी विमानतळावर नाईट लँडींगची सुविधा एप्रिलपासुन कार्यान्वित करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असे निर्देशही त्यांनी दिले उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणंही लवकरच स्रक्षित होणार आहे हे खाद्यपदार्थ कधी तयार केले आणि ते कधीपर्यंत खाण्यासाठी योग्य आहेत अशी पाटी लावणे विक्रेत्यांना जूनपासून बंधनकारक होणार आहे ही तारिख ठरविण्याचे अधिकार खाद्यपदार्थ तयार करणाऱ्यांना देण्यात आले आहेत

सध्या हवाबंद केलेल्या खाद्यपदार्थ आणि मिठाईवर उत्पादनाची तारीख आणि हे पदार्थ कधीपर्यंत वापरता येतील याची तारीख असणे बंधनकारक आहे कीर्तनकार ह

प इंदोरीकर यांची वादग्रस्त ध्वनीचित्रफीत यूटयूब या संकेतस्थळावर उपलब्ध नाही असा खुलासा सायबर सेलनं केला त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडणार असं निश्चित झालं आहे प्ण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याविरोधात भारतीय दंडविधानाअंतर्गत ग्न्हा नोंदवण्यात आला आहे प्ण्यात बेकायदा बांगलादेशी विरोधात मनसेनं सुरु केलेल्या मोहिमेदरम्यान अल्पसंख्याक व्यक्तीच्या घरात घ्सून त्याचा छळ केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांवर आहे दिल्लीतल्या हिंसाचाराविरोधात निषेध नोंदवण्यासाठी मुंबईत मरीन ड्राइव्ह परिसरात जमलेल्या गटाविरोधात पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल नोंदवला आहे